ते आज कोलकाता ब्रिं प्रदेश भाजपानं आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे काढून घेण्यासाठी नाही असं त्यांनी सांगितलं विरोधकांकडून सातत्यानं आंदोलन सुरु असलं तरी शेजारच्या देशांमधून विस्थापित झालेल्या शरणगतांना नागरिकत्व देण्यासाठी सरकार बांधील आहे असं शहा म्हणाले मोदी सरकारनं घेतलेल्या विविध महत्वाच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली आयोध्येत येत्या काही महिन्यातच राममंदीर बांधलं जाईल त्यासाठी विश्वस्त मंडळ स्थापन केलं आहे असं त्यांनी सांगितलं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगला सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे अशी टिका त्यांनी केली पश्चिम बंगालमधे होणा या पालिका निवडणुकांसाठी प्रदेश भाजपाची विशेष मोहिम त्यांनी सुरु केली ईशान्य दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीच्या वेळी कोलकात्याच्या विविध भागात निदर्शने केली एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कोलकाता ब्रिं बांधलेल्या नव्या संकुलाचं उद्घाटन शहा यांनी केलं भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा किंवा अंतर्गत शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले भारताला शांती हवी असून कुणावरही हल्ला करण्याची चेछा नाही मात्र दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशी भारताची भूमिका आहे सर्जिकल स्ट्राईकनंतर संपूर्ण जगात अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका आणि आ क्रि नंतर भारताचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं एक विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदाराशी बोलत होते देशात शाळा आणि महाविद्यालयांमधे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आठवडाभर चालणा या या विशेष मोहिमेची सुरुवात आजपासून होत असल्याचं ते म्हणाले

योग ऑलिंपियाडच्या धर्तीवर स्वर संरक्षण ऑलिंपियाड शाळांमधून आयोजित केली जाणार आहे सरकारी शाळांमधल्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यींनींना स्व संरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली ईशान्य दिल्लीच्या हिंसाचार ग्रस्त भागात आजही एकदंर स्थिती शांततापूर्ण राहिली या भागात पुरेसे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले असून ते लोकांशी बोलून त्यांच्यात नव्यानं विश्वास नि र्माण करण्याचा प्रयत्न करित आहेत गेल्या दोन दिवसात कुठही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही समाजमाध्यमांवरुन प्रसृत होणा या अफावांकडे लक्ष देऊ नये त्यांची माहिती अधिका यांना द्यावी असं आवाहनही दिल्ली पोलिसांनी केलं आहे ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनांमुळे ज्या ज्या ठिकाणी मानवाधिकारांचा भंग झाल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी दोन सत्यशोधन पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश आपल्या तपास विभागाच्या महासंचालकांना दिले आहेत ही पथकं ईशान्य जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि बाधित लोकांना भेटी देतील तसंच या हिंसाचारात प्राण गमवावे लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही भेटी घेतील तामिळनाड्त मद्राई श्वि सुरु असलेल्या एम्स वैद्यकीय महाविद्यालयाचं काम प्रगती पथकावर आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं ते आज रामनाथपुरम श्वे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते मदूराईचं महाविद्यालयं लवकरच सुरु होईल असं ते म्हणाले

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज गुवाहटी आणि उत्तर गुवाहटी जोडणा या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या सहा पदरी बाह्याधारित पुलाचं भूमिपूजन केलं कोणत्याही प्रदेशाचा विकास व्हायचा असेल तर उत्तम संपर्क व्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी भूमिपूजन समारंभानंतर आयोजित सभेत सांगितलं या पुलाची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी झाली होती हा पूर्ण प्रकल्प जवळपास साडे आठ किलोमीटर लांबीचा असून त्यावरचा हा सव्वा किलोमीटर लांब पूल नदीवर आहे अशा प्रकारचा बाह्याधारित पूल हा ईशान्य भारतातला एकमेव पूल असून या पूर्ण प्रकल्पासाठी दोन हजार सहाशे आठ कोटी तिका खर्च येणार आहे

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या विविध प्रतिनिधींशी चंदीगड ब्रिं चर्चा केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते करसंकलनातली ही वाढ देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचं सूचक आहे असंही ते म्हणाले

मलेशियामधे नवनियुक्त प्रधानमंत्री मुहीयुद्दीन यासिन यांनी आज सकाळी पदाची शपथ घेतली

तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीत क्रांती घडवण्यात नागरी लेखापालांचा मोठी भूमिका असून देशाच्या सक्षमीकरणात वाटा असल्याचे गौरव उद्गोगार त्यांनी काढले

मुंबई विद्यापीठाची किर्ती विजय भोईटे हीने रौप्य तर उत्कल विद्यापीठाची दिपाली महापात्रा हिनं कांस्य पदक मिळवलं

जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक जोगिंदर सिंग सैनी यांचं आज पतियाळा श्वें वृद्धापकाळानं निधन झालं

कर्जमुक्ती प्रक्रियेत काही अडचणी असल्यास त्या ताबडतोब सोडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे सर्व लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे शिलाँगच्या काही भागांमधे हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर खासी टेकडयांच्या पूर्व भागात प्रशासनानं सकाळी आठ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी होऊ नये आणि राज्यात शांतता राखावी असं आवाहन मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी केलं आहे शिलाँगच्या ज्या भागांमधे संचार बंदी लागू आहे त्या भागांवर पोलीस आणि निम लष्करी दलांची करडी नजर असून आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यापासून सात दिवस आपली अफगाणिस्तानबरोबरची सीमा बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला आहे

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं आज हा निर्णय जारी केला